रुपे कार्डच्या पहील्या टप्प्यालाही यावेळी सुरुवात करण्यात आली

भूतान देशातलं रॉयल विद्यापीठ आणि मुंबई कानपूर दिल्ली आयआयटी तसंच सिल्चर एनआयआयटी यांच्यामधेही तीन सामंजस्य करार यावेळी झाले दोन देशांमधे विमान अपघात आणि या घटनांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली अवकाश क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भूतानच्या माहिती आणि तंत्रज्ञान तसंच दूरसंचार विभागासोबत झोनं यावेळी सांमजस्य करार केला

भूतानमधे पोचल्यानंतर आज भूतानच्या लष्करानं दिलेली मानवंदना मोदी यांनी स्विकारली जम्मू आणि काश्मीरमध्ये सुप्रशासन राबवण्यासाठी तसंच तिथल्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं समर्थन दिल्याबद्दल भारतानं समाधान व्यक्त केलं आहे

या बरुक्कीत चीन वगळता सर्व राष्ट्रांनी भारताच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी बर्फ्कीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं

जम्मू आणि काश्मीरमधील दूरसंचार सेवांवरचे निर्बंध आज शिथील होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याबाबतचे निर्देश आणि दूरसंचार सेवांवरचे निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्य सचिव टी

आर सुब्रमण्यम् यांनी काल केली राज्यातल्या सरकारी कार्यालयांतील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झालं असून सोमवारपासून शाळाही सुरू होतील असं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या पंधरा दिवसात श्विली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सुब्रमण्यम् यांनी त्यांचे आभार मानले

त्यानंतर आजपर्यंत कुठेही जिवितहानी झाल्याचं वृत्त नसल्याचंही सुब्रमण्यम् यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर थिं अंदाधुंद गोळीबार करत पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं

मात्र अत्यंत दक्ष असलेल्या भारतीय सख्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं दोन्ही बाजूंनी अद्याप हल्ला सुरु असल्याचं वृत्त आहे भारतीय बाजूनं जिवित किंवा तेर हानीचं वृत्त नाही

आदी महोत्सव या नावानं आयोजित केलेल्या या महोत्सवाचं आयोजन आदीवासी विकास मंत्रालय तसंच आदिवासी सहकारी विपणन विकास विभागाच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आलं आहे

लडाखला आदिवासी राज्य घोषित करावं अशी मागणी लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जून मुंडा यांच्याकडे केली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत नागपूर विमानतळावर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं आयूष्मान भारत कार्यक्रम आणि तिर आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवायला सरकार कटीबद्ध असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज वर्ध्यात महात्मा गांधी वद्यक्रीय विज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू लिथुआनिआ लघ्विआ आणि डस्टेनिआ या तीन देशांच्या दौ यावर उच्चस्तरीय शिष्ट मंडळासह आज रवाना झाले वाढत्या राजकीय आणि व्यापारी संबंधाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यामुळे या देशांबरोबर असलेल्या सर्व क्षेत्रातल्या संबंधाना आणखी बळकटी मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे आम आदमी पक्षाचे माजी आमदार कपिल मिश्रा आणि पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख रिचा पांडे यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला नवी दिल्लीत भाजपा कार्यालय क्वे भाजपा उपाध्यक्ष शाम जाजू आणि दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांच्या तसंच दिनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तत्वांच्या आधारावर ते जनतेची सेवा करतील असं तिवारी यांनी यावेळी सांगितलं

ही समिती मालमत्ता संपादन तसंच त्रिर बाबींच्या माध्यमातून संरक्षण विषयक कार्यपद्धतीचा आढावा घेणार आहे बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज नवी दिल्लीत एम्स रुगणालयात भेट देत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या तब्येतीची विचारपूस केली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नंरेद्र मोदी यांनी पारशी नववर्ष नवरोझनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत पारशी समुदायानं आपल्या संस्कृतीनं देशाला समृद्धी आणि कल्याणकारी मार्गावर नेण्याच्या दृष्टीनं मोठं योगदान दिल्याचं कोविंद यांनी सांगितलं पारशी नूतन वर्षाला या सणानं सुरुवात होत असून सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो असंच ते म्हणाले शांतता आणि बंधुतेसाठी आपली बांधिलकी आणखी मजबूत होईल असं कोविंद यांनी सांगितलं पारशी जनतेचं वास्तव्य आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशाच्या विकासात पारशी समुदायाचं मोठं योगदान असल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी काढले आहेत हाँगकाँगमधे निदर्शकांनी पुन्हा निदर्शनं सुरू केली आहेत चीनच्या प्रसारमाध्यमांनीही चीनमधे सर्वत्र लष्करी कर्मचारी तत्तित असल्याची छायाचित्रं उघड केली आहेत चीनच्या लष्कराला हाँगकाँगमधे तत्तित करण्याबाबत अमेरिकेनं पाठिंबा देऊ नये अशी मागणी निदर्शकांनी केली आहे हजारो शिक्षकांनी आज या निदर्शकांना पाठिंबा देत निदर्शनात सहभाग घेतला दुपारनंतर हुंग हॉम आणि म्वा वप्त याठिकाणी निदर्शक मोठ्या संख्येनं जमा झाले होते प्रालिम्पिकमधील रौप्यपदक विजेती महिला अध्यलिट दिपा मलिक आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे पदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचं देशातल्या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे पुरस्कार समितीनं आज दिल्लीत ही घोषणा केली

यात क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादव धावपटू तेजिंदर पालसिंग तूर मोहम्मद अनास आणि स्वप्ना बर्मन फुटबॉलपटू गुरप्रित सिंग संधू हॉकीपटू चिंगलेनसना सिंग कंगूजाम आणि नेमबाज अंजूम मुदगिल यांचा समावेश आहे

दरम्यान याच स्पर्धेच्या पुरुष गटात आज भारताची सलामीची लढत मलेशियासोबत होत आहे